महिला एस टी चालक प्रशिक्षणार्थींचा आत्मविश्वास आणि धाडस सगळ्यांसाठी प्रेरक ठरेल असा विश्वास प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केला

या योजनेसाठी जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे

या महिन्याच्या अखेरीस साखर आयुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीत ऊस उत्पादन आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा नेमका अंदाज घेतला जाणार आहे सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी केंद्रीय सरकार स्वास्थ योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय सरकार स्वास्थ योजनेच्या पुणे कार्यालयाचे अतिरिक्त संचालक उदय केळकर यांनी आज पुण्यात केलं महाराष्ट्रात पुणे नागपूर आणि मुंबईत सीजीएचएस कार्यान्वित आहे पुण्यात ह्या योजनेअंतर्गत नऊ दवाखाने चालवले जातात असंही केळकर यांनी सांगितलं मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानकाबाबत एस टी महामंडळाबरोबर सामंजस्य करार झाला असून बसस्थानक ऑक्टोबर महिन्यात खडकीच्या अंडी उबवणी केंद्रांच्या जागेत हालवण्यात येणार आहे पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आज पुण्यात उत्साहात साजरा केला जात आहे आज सकाळपासूनच विविध कृष्ण मंदिरांत प्रवचन भजन कीर्तनं होत असून मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म साजरा केला जाईल तर उद्या सर्वत्र दहीहंडी उत्सवाची ध्रम पाहायला मिळेल आगामी गणेशोत्सवात होणारं ध्वनी प्रद्रषण टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी ढोल ताशा पथकांवर अनेक निर्बंध घातले आहेत त्याबद्दलचे आदेश पोलिसांनी जारी केले असून कोणत्याही ढोल ताशा पथकाला आता आपल्या पथकात लोखंडी तबकडी वाजवता येणार नाही

या निर्वंधांचं पालन न करणाऱ्या पथकावर कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे

यामध्ये पुण्याच्या शौनक शिंदे श्रीयश भोसले आणि गौरव लोहपात्रे या खेळाडूंनी आपापल्या प्रंतिस्पर्ध्यावर मात करत उप उपांत्यप्रर्व फेरीत प्रवेश केला

ही स्पर्धा एकेरी गटात होणार असून विजेत्यांना करंडक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे पुण्याच्या काही भागात आजही पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली

उद्या आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत